पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी तळांवर आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानी सेनेच्या चौक्यांवर भारतीय लष्करानं आज हल्ला केला आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवणारे तळ उद्ववस्त केले काश्मीरमध्ये कुपवाडा धिल्या तांगधार सेक्टर धिं पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केली यावेळी पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली सकारात्मकता सृजनशीलता आणि विधायक मानसिकतेमुळे समस्यांवर उपाय मिळू शकतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्लीत ब्रिजिटल नेशन या पुस्तकाचं प्रकाशन करताना बोलत होते बुद्धीमत्ता आणि संसाधनांवर विश्वास तसंच सकारात्मकता ही नवभारताची विचारधारा आहे असं ते म्हणाले तंत्रज्ञान हे महत्वाकांक्षा आणि यशामधल्या दुवा असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात भारतानं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासकीय सुधारणा घडून आल्या असं मोदी यावेळी म्हणाले तंत्रज्ञानामुळेच सरकारला बँक खाती एलपीजी जोडण्या आणि आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोचवता आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर मानवी हेतू तसंच योग्य उद्देशही महत्वाचे असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज नवी दिल्लीमधे आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कायदेपंडित तसंच माजी अटर्नी जनरल के परासरन यांना पुरस्कार प्रदान केला एज केअर डिया या वृद्धांच्या कल्याणासाठी काम करणा या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता परासरन हे असाधारण व्यक्तीमत्वाचे धनी असून हा पुरस्कार त्यांच्या न्याय आणि कायदयाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं

जागतिक मंदी असूनही एम एम टी सी नं सोन्याची विक्रमी विक्री केली असल्याचं एम एम टी सीचे अध्यक्ष वेदप्रकाश यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर एम एम टी सी आपल्या नव्या संग्रहासह सोनं आणि चांदीच्या विक्रीसाठी सज्ज असल्याचं वेदप्रकाश यांनी सांगितलं राजस्थानमधल्या जैसलमेर क्वे भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्रवाहिनी हा दोन दिवसाचा युध्दाभ्यास आजपासून सुरु झाला या युद्धाभ्यासात भारतीय लष्कर अग्नी क्षेपणास्त्र तसंच तिर प्रकारच्या तोफांचा शक्ती प्रदर्शन करणार आहे परस्पर समन्वयानं काम करण्याचा सराव करण्यासाठी तोफखाना वायूदल तसंच वायूदलाची हेलीकॉप्टर्स या युद्धाभ्यासात भाग घेत आहेत स्वदेशी बनावटीचे हेलीकॉप्टर रुद्र आणि स्वयंचलित तोफ वज्र ही या सरावात सहभागी होणार आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारासंदर्भातल्या वाटाघाटी प्रगतीपथावर असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे ह्या कराराचा मसूदाही लवकरच तयार होईल असंही त्या म्हणाल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात अर्थमंत्री निर्मला आणि अमेरिकेचे अर्थसचिव स्टीव्हन म्यूचिन यांच्यात व्यापाराबद्दल दीर्घ चर्चा झाली म्यूचिन पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भारत भेटीवर येणार आहेत

जपानमध्ये ओकायामा कें सुरु असलेल्या या संमेलनात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन भारताचं प्रतिनिधित्व करत असून त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या फिट डिया मूव्हमेंट आणि ईट रात्रि केंपैन या योजनांचा उल्लेख केला सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवण्यावर भारताचा भर असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येसाठी परवडण्याजोगी सहज उपलब्ध आणि दर्जेदार सेवा देण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ब्रिटनच्या संसदेनं आणलेल्या दबावामुळे ब्रेक्झिटचा निर्णय घेण्यासाठीची मुदत आपल्याला वाढवून द्यावी अशी विनंती करणारी तीन पत्र ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी युरोपीय संघाला पाठवली आहेत

अमेरिकेन आज उत्तर सीरियामधल्या आपल्या सैन्याच्या तुकड्या मागे घ्यायला सुरवात केली

लुफू ब्रिन किन्हासाला जाणारी ही बस ब्रेक निकामी होऊन अपघातग्रस्त झाल्याची माहिती या प्रदेशाचे उपप्रशासक दिदीएअर नसिम्बा यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे

ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका सुरु झाल्यानं त्यांनी काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली ट्रम्प आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बैठका आपल्या कुटुंबियांच्या मालकीच्या खासगी रिसॉर्टमध्ये आयोजित करून आपल्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग करत असल्याचे आरोप ट्रम्प यांच्यावर झाले होते

चहापानानंतर लगेचच अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला